राज्य सरकारच्या कोरोना विषाणू संसर्ग विषयक कृती समितीचे सल्लागार सदस्य डॉ सुभाष साळंखे यांनी यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारलाही लेखी विनंती करणार असल्याचं म्हटलं आहे राज्यात कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य दसरी लाट आणि विषाणूचे जनकीय बदल लक्षात घेता लस्तीकरण मोहिमेत सर्वाना सहभागी करून घेण्याची गरज असल्याचं डॉ साळंखे यांनी स्पष्ट केलं आहे

ही लस पूर्णपणे सुरक्षित असून सवाँनी ही लस घेण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं

बेन स्टोक्सनं चार आणि जेम्स अँडरसननं तीन तर जॅक लीचनं दोन गडी बाद केले

एका शेतकऱ्याला त्याच्या ज्वारीच्या शेतात हा बिबट्या प्रथम दिसला त्या वेळी तो जिवंत होता अडीच वर्षांच्या या नर बिबट्याचा मृत्यू भुकेमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे

या भागात यापूर्वी बिबट्या आढळला नव्हता अशी माहिती आमच्या वातोहरान दिली आहे

विद्युत तारेतून अचानक ठिणग्या उडून ती खाली पडल्यानं आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना झाली

भाविकांना कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करुन बाहेरुन दर्शन घेता येणार असल्याची माहिती याद्वारे देण्यात आली आहे

गेल्या वर्ष भराच्या कालावधीत इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे